लोकपाल नियुक्तीसंदर्भात निवड समितीच्या बैठकीची संभाव्य तारीख येत्या दहा दिवसांत कळवावी असं सर्वोच्च न्यायालयानं देशाचे महाधिवक्ता के के वेणूगोपाल यांना सांगितलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्य अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत वेणूगोपाल यांनी यासंदर्भात शोध समितीच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी या समितीच्या तीन सदस्यांच्या तीन पॅनलची शिफारस केली असल्याचं सांगितलं या पॅनलची नावं प्रसिद्ध करण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला

आता त्याला जम्मूच्या कोट बलावल काराग्रहात हलवण्यात येत आहे सरकारी सूत्रांच्या माहिती नुसार काश्मीर मधल्या हुर्रियत कौन्फ्रन्स आणि इतर फुटीरतावादी संघटनांवरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे जमात ए इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेवर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे

या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली

या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त आहे दरम्यान जम्मू बसस्थानकावर आज एका हातगोळ्याचा स्फोट झाला या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे

भारतानं जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचं मुशर्रफ यांनी स्वागत केलं आहे

खापरी ते सीताबर्डी मार्गाचं आज उद्घाटन होईल

देशात मेट्रो रेल्वे सेवा असलेलं नागपूर हे दहावं शहर ठरणार आहे दरम्यान दृष्टीबाधितांना सुलभ असलेल्या चलनी नाण्यांची एक मालिका पंतप्रधानांनी आज जारी केली

पालकांनी शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या आपल्या सर्व बालकांना पोलिओचा डोस द्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

चालू आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची द्सऱ्यांदा बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं त्यापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी ही बैठक होणार असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

त्यामुळे आज नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशीरा धावत आहे

पी व्ही सिंधू आणि समीर वर्माला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे